ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते काँग्रेस आणि आघाडीला अपेक्षित नसताना जनतेनं चांगला कौल दिला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश आम्ही नम्रपणे स्विकारतो असं ते म्हणाले आघाडी प्ढली पाच वर्ष जनतेची चांगली सेवा करेल अशी ग्वाही थोरात यांनी दिली दहा अपक्ष आमदार आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत एक्झीट पोलचे अंदाज साफ चुकले आहेत संबंधित संस्थांनी महाराष्ट्राची माफी मागावी असं ते म्हणाले ग्रामीण भागात यंदा चांगली कामगिरी झाली असली तरी काँग्रेसला शहरी भागात खुप काम करावं लागणार आहे अशी कब्लीही त्यांनी दिली शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज म्ंबईत मातोश्री इथं जाऊन शिवसेना पक्षप्रम्ख उदधव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश सुर्वे अजय चौधरी रमेश कोरगावकर यांनी शिवसैनिक म्ख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली वार्ताहर परिषदेत काल बोलताना ठाकरे यांनी ठरलेल्या पन्नास पन्नास टक्के फॉर्म्यूल्यान्सारच सतेची विभागणी होईल असं म्हटलं होतं फॉर्म्युला काय असेल ते उदधव ठाकरे आणि मुख्यमंत्री ठरवतील तो सर्व शिवसैनिकांना मान्य असेल असं आज एकनाथ शिंदे यांनी सांगितलं निवडण्कीआधी राज्यभरात फिरताना वास्तव स्पष्ट दिसत होतं त्याम्ळे एक्झीट पोल पाहन अस्वस्थ झालो नाही किंवा चिंताही वाटली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते राज्यात वेगळं चित्र दिसेल हा तरुणांचा कौल होता वास्तव चित्रं दाखवण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांनीही पाळली नाही असंही पवार म्हणाले भाजपा शिवसेनेची य्ती झाली असली तरीही शिवसेनेच्या जागा कमी कशा होतील यासाठी भाजपाने प्रयत्न केले असा आरोप त्यांनी केला

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही आमच्या बरोबरीनं मेहनत केली त्यामुळे आघाडीला मिळालेलं यश केवळ आमच्याम्ळे मिळालं असं म्हणणं योग्य होणार नाही असंही त्यांनी सांगितलं जनतेनं भाजपा सरकारचं गर्वहरण केलं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते महाय्तीचं सरकार थोडक्यात बचावलं असल्याचंही ते म्हणाले भाजपानं खोटा प्रचार केला

राज्यात महाआघाडीला अपेक्षेपेक्षा चांगलं यश आलं ते राज्यात भाजपा विरोधी लहर असल्याचं निदर्शक आहे असं मलिक म्हणाले आपला पराभव झाला असेल पण आपण संपलो नसल्याची प्रतिक्रिया सातारा लोकसभा निवडण्कीत पराभूत झालेले भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी दिली आहे आपला पराभव झाला असला तरी आपण थांबलो नाहीत असं ट्वीट त्यांनी केलं आहे या निवडण्कीत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे विजयी झाले आहेत शिवसेना भाजपनं मिळून लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन करावं तसंच रिपाईला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रम्ख उद्धव ठाकरे यांची आज म्ंबईत मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली आणि ठाकरे यांचं अभिनंदन केलं त्यानंतर ते बोलत होते मंत्रिपदासंदर्भातली रिपाईची मागणी लवकरच म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचासमोर मांडणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी आठवले यांना सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिलेला शब्द पाळावा तसंच शिवसेना भाजपमध्ये सतेचं समान वाटप व्हावं या मतावर उदधव ठाकरे ठाम असल्याचं आठवले यांनी सांगितलं विधानसभा निवडण्कीत वंचित बहजन आघाडीला यश मिळालं नसलं तरी वंचित शोषितांच्या राजकारणासाठी याच ताकदीनं लढू असं पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे निवडण्कीत वंचित बहजन आघाडीनं चांगली लढत दिली

अनेक ठिकाणी जोरदार टक्कर देत तिस या क्रमांकावर राहिलो असं ट्विट त्यांनी आज केलं जनतेच्या म्लभूत प्रश्नांवर राजकीय सामाजिक न्याय हक्कांसाठी पक्ष लढा देत राहील असंही त्यांनी सांगितलं कोथरूडकर जनतेनं दाखवलेल्या विश्वासाबददल कोथरुडचे नवनिर्वाचित आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत ते आज वार्ताहरांशी बोलत होते कोथरूडच्या जनतेला दिलेला विकासाचं वचन पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं ते म्हणाले राज्यातल्या जनतेनं महाय्तीच्या बाजूनं जनादेश दिला आहे त्या बद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचे त्यांनी आभारही मानले संपूर्ण भारतात आज धनत्रयोदशी आणि वसू बारस मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे धनत्रयोदशीला धन्वंतरी व्रयोदशी असं देखील म्हणतात धनत्रयोदशी आणि वसू बारस एकाच दिवशी येण्याचा योग बऱ्याच वर्षांनंतर आला आहे नवीन वस्तूंची विशेषतः सोनं चांदी खरेदी करण्यासाठी आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे आजच्या दिवशी गृह तसंच वाहन खरेदीला देखील पसंती दिली जाते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व जनतेला धनत्रयोदशीच्या श्भेच्छा दिल्या आहेत दीवाळीच्या सणानिमित गृह सजावट कपडे फराळाचे जिन्नस तसंच फटाके खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दीही दिसून येत आहे पॅरिस इथं सुरु असलेल्या फ्रेंच खूल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंध् आणि सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरी गाठली

ध्ळे शहरातील आजी माजी आमदारांना मतदार कंटाळले होते त्यांना द्र करण्याचा निर्णय सर्वधर्मीय जनतेने घेतल्यामुळेच आपल्याला ध्ळ्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपल्याला विजयी केलं अशी प्रतिक्रिया धुळे शहर मतदारसंघाचे नवनिर्वाचित एमआयएमचे आमदार फारुख शाह यांनी आज दिली निवडण्क जिंकल्यानंतर आज सकाळी भारत रत्न डॉ

प्रधानमंत्री कार्यालय माहिती प्रसारण मंत्रालयच्या य् ट्यूब वाहिनीवरही प्रादेशिक भाषांमध्ये याचं प्रसारण केलं जाईल

देशातल्या सर्व मशिर्दींमध्ये मुस्लिम स्त्रियांना प्रवेश देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्रसरकारकडून प्रतिसाद मागवला आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती शरद बोबडे आणि एस

महात्मा गांधी यांच्या दीडशेवी जयंती साजरी करत असताना आकाशवाणीच्या वृत विभागानं गांधीजींची तत्व त्यांचा आशावाद आणि माण्सकीच्या मूलभूत तत्वांच्या शिकवणीला उजाळा दिला आहे आकाशवाणीच्या प्रधान महासंचालक इरा जोशी यांनी आकाशवाणी समाचार भारती या आकाशवाणीच्या अंतर्गत नियतकालिकाच्या आठव्या आवृत्तीचं प्रकाशन आज केलं गांधीजींची तत्व ही माणुसकीसाठे आशेचा किरण आहेत असं इरा जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितलं

महाराष्ट्रात कोकण आणि प्णे विभागात आज तसंच येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे अरबी सम्द्रात निर्माण झालेल्या कयार वादळाचा फटका सिंधुद्दर्ग किनारपट्टीला बसला आहे आज सकाळी मालवण देवबाग आचरा तसच अन्य समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर उधाणाचं पाणी थेट वस्तीत घ्सलं आहे देवबागमध्ये धरांना पाण्यानं वेढा घातला असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत मोठ्या लाटांसंह वारा आणि पावसाचा जोरही वाढला आहे आचरा इथं जामडुल बेटावर पाणी भरल्यानं बेटावरच्या विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत त्याम्ळे इथं पाण्याचं द्र्भिक्ष्य निर्माण झालं आहे जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे जिल्ह्यात पडझडीच्या अनेक घटना घडल्या असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे परभणी जालना अहमदनगर कोल्हाप्र जिल्ह्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे

राज्याच्या किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील मासेमारांनी यावेळी सम्द्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला आहे